नवी दिल्ली थें आयोजित भारतीय सुवर्ण आणि आभुषण संमेलनांच्या दुस या टप्प्याच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी आज ही माहिती दिली संबंधित उद्योगाच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी एकीकृत सुवर्ण धोरण तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली रत्न आणि आभुषण व्यवहारावर आर्थिकदृष्ट्या विपरीत परिणाम होऊ नये यासाठी वाणिज्य आणि उद्योंग मंत्रालय खबरदारी घेईल आणि यासाठी अर्थमंत्र्यालयाच्या संपर्कात असल्याचं प्रभू म्हणाले रत्न आणि आभूषण व्यवसाय वाढवण्यासाठी भारतानं त्विर देशांबरोबर भागीदारी करायला हवीअसा सल्लाही त्यांनी दिला

त्याचीं सुरुवात नवी दिल्लीत काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली सातारा िं या योजनेची सुरुवात केद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते झाली लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांसाठीच्या कामाचा पारंभ खासदार डॉ सुनील गायकवाड यांच्या हस्ते झाला पाईपला जिब्रारे गॅस पुरवठा सुरु झाल्यानंतर शहरातले लाक गॅस सिलेंडर कंपन्यांकडे परत करतील त्याचा फायदा ग्रामीण भागात नागरिकांना गॅस जोडणी देण्यासाठी होईल असं डॉ गायकवाड म्हणाले अहमदनगर धिं या योजनेची सुरुवात खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते झाली

ही बालगृह नियमांचं पालन करत नव्हती आणि तिथे असलेल्या मुलांसाठी पोषक ठरेल असं वातावरण तिथे नव्हतं असं मंत्रालयाच्या एका अधिका याने सांगितलं बिहारमधल्या बालगृहात लैंगिक शोषणाची घटना घडल्याचं उघड झाल्यावर देशभरातल्या सगळ्या बालगृहांची तपासणी करण्यात आली

बंद झालेल्या बालगृहातल्या मुलांना सुरक्षित बालगृहात हलवण्यात आलं आहे दत्तक देणा या संस्था आणि बालगृह यांच्यावर नियमितपणे लक्ष रहावं या उद्देशानं केंद्रीय बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी राज्य आणि जिल्हा स्तरावर बालकल्याण समित्या स्थापण्याची सूचना केली होती वाशिम जिल्ह्यातल्या सर्व पोलीस ठाण्यातून आजपासून हस्ताक्षरात लिहिली जाणारी नोंदवही हद्दपार झाली आहे या पुढे जिल्ह्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्याची नोंद संगणकीय सिसिटीएनएस प्रणाली नुसार होणार आहे यामुळे जिल्ह्यातल्या पोलीस ठाण्यांचा कारभार कागदरहित होईल वाशीमच्या जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे

गुरुपुरबच्या निमित्तानं आज अमृतसर मधल्या सुवर्णमंदिरासह ठिकठिकाणच्या गुरुद्वारांमध्ये अखंड पाठाचं आयोजन करण्यात आलं आहे तसंच नगर कीर्तन आणि शीखांचा पवित्र प्रंथ गुरु प्रंथ साहिब याचं अखंड पठण् असे विविध धार्मिक कार्यक्रमही होत आहेत नांदेड धिल्या श्री संचखंड हुजूरसाहिब गुरुद्वारात पहाटेपासूनच प्रार्थना शबदकीर्तन होत आहे विशेष लंगरचंही आयोजन केलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्येंकय्या नायडू यांनी देशातल्या जनतेला गुरू नानक जयंती निमित्त शूभेच्छा दिल्या आहेत देशभरात कार्तिकी पौर्णिमा देखील मोठ्या उत्साहात साजरी होत आहे कार्तिकी पौर्णिमेनिमित्त हिंदू भाविकांनी विविध नद्यांमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी गर्दी केली आहे या पर्वाला देवदिवाळी असंही म्हणतात महाराष्ट्रतही कर्तिकी पौर्णिमा साजरी होत आहे बीड जिल्ह्यांत मन्मथ स्वामींच्या यात्रेसाठी महाराष्ट्र तसंच कर्नाटकातून भाविक येत आहे कोल्हापुरमधल्या पंचगंगा नदीकाठावरच्या पाणवठयाच्या सर्व ठिकाणी आज पहाटे दीपप्रज्वलन करण्यात आलं वर्षातून एकदा येणारा कार्तिक स्वामी दर्शन दुर्मिळ योग आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नागरिकांनी नदीकीनारी गर्दी केली होती

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरून त्यांच्या मनकी बात कार्यक्रमाद्वारे देशावासियांशी संवाद साधतील

दर महिन्यातून एकदा होणा या या कार्यक्रमातून प्रधानमंत्री विविध महत्वाच्या मुद्यावर भाष्य करतात पालघर जिल्ह्यात सुमारे आठ लाख मुलांना गोवर रुबेला लस देण्याचं नियोजन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं केलं आहे या मोहिमेत सर्व धर्माच्या लोकांनी सहभागी व्हावं आणि कोणतेही गस्सिमज बाळगू नयेत असं आवाहन पालघर तालुक्याच्या आरोग्य अधिका यांनी केलं आहे